सकाळपासून प्णे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मानाच्या गणपती मंडळांसहीत प्रमुख मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना एकमेकांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली मात्र श्रींची मूर्ती आणायला बाहेर पडलेल्या पुणेकरांमुळे सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचा अक्षरशः फज्जा उडाला तरीही पुणेकरांनी उत्साहात गणरायाचे स्वागत केले मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापनाही दुपारी एक वाजेपर्यंत झाली यंदा कोरोनामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सार्वजनिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना साधेपणाने केली सनई चौघड्याच्या मंगलमय स्वरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि शंख निनादात बाप्पा विराजमान झाले

एम ए शी संपर्क साधून मदतीचं आवाहन केलं होतं त्यामुळं ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्णांनाही दिलासा मिळाला आहे

पुण्याच्या ससून रुग्णालयातील परिचारिकांनी यापूर्वीच आंदोलन सुरू केलं आहे

एम रस्ता त्याचबरोबर उत्तरेकडील धानोरी लोहगाव आणि विश्रांतवाडी परिसरातील नागरिकांनी मात्र या सर्वेक्षणातील निष्कर्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे या परिसरातील सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याची छायाचित्रही इथल्या नागरिकांनी प्रसिद्धीला दिली असून याला स्वच्छ शहर कसं म्हणायचं असा सवाल उपस्थित केला आहे

पहिल्या टप्प्यात स्वारगेट महापालिका भवन शिवाजीनगर हडपसर प्णे स्टेशन अशा गर्दीच्या मार्गांवर सकाळी आणि संध्याकाळी शटल सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे बस थांब्यावर गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांना उभे राहण्यासाठी रांगांची वर्तुळं काढण्यात आली आहेत

काल मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्याने नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली गेले होते सध्या नदीपात्रातील विसर्ग कमी करण्यात आला आहे हवामान पुणे आणि परिसरात आज बऱ्यापैकी सूर्यदर्शन झालं दिवसाचा बराच वेळ उन्हं पडलं होतं त्यामुळे वातावरण सुखद होतं उद्या असंच वातावरण राहून पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित आहेत तर हा होता आजचा पुणे वृत्तांत